राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरूवात

भगत सिंह कोश्यारी यांचं आवाहन

कोटी झाल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील मथ्रा येथून राष्ट्रीय पशू रोग नियंत्रण कार्यक्रमाची स्रवात केली पशूंच्या ख्रांना आणि तोंडाला होणाऱ्या रोगांम्ळे अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागल्यानं हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे या अंतर्गत स्मारे पन्नास कोटी जनावरांना लस टोचली जाणार असुन यात गायी बैल शेळ्या मेंढ्या ड्क्करांचा समावेश आहे हा कार्यक्रम देशातल्या सहाशे सत्याऐंशी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असून हे लसीकरण प्ढील पाच वर्षापर्यंत चालणार आहे या मोहिमेसाठी बारा हजार सहाशे बावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे राष्ट्रीय क़त्रिम गर्भधारणा कार्यक्रमाचं उदघाटनही यावेळी झालं त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पश् विज्ञान आणि आरोग्य मेळ्याला भेट देऊन स्वच्छ ही सेवा अभियानाचीही सुरुवात केली

माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्ंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची अदलाबदल होईल असं ते म्हणाले वंचित बह्जन आघाडीशी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समाजवादी पक्षाशी चर्चा स्रु असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलग्रुंनी स्वतः लक्ष घालून आपलं विद्यापीठ हे उत्कृष्टतेचं केंद्र बनवावं असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केलं राज्यातील विविध क्लग्रुंसमवेत आज राजभवन इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि सर्व विद्यापीठांचे क्लग्रु उपस्थित होते राज्यपाल पुढे म्हणाले राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठाच्या क्लग्रुंनी विचार मंथन करून काही ठोस अशा सूचना कराव्यात उत्तम विदयार्थी आणि ग्णवत्ताप्र्ण शिक्षण अशी आपल्या राज्याची ओळख तयार व्हावी प्राध्यापकांनी अधिक समरसतेनं शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी योगदान द्यावे नव्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात काही अडचणी किंवा स्चना असल्यास त्याबद्दलही कुलग्रुंनी शासनाला कळवावे असंही ते म्हणाले पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या दोन आत्मसमर्पित नक्षल्यांवर अन्य नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना काल गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा इथं घडली

सहकारी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी विश्वस्त म्हणून काम करावं असं आवाहन सहकार मदत आणि प्नर्वसन मंत्री स्भाष देशम्ख यांनी केलं आहे राज्य शासनाच्या सहकार पणन आणि वस्त्रोदयोग विभागातर्फे म्ंबईत आयोजित सहकार प्रस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते सहकार समद्ध झाल्याशिवाय राज्य सम़द्ध होणार नसल्यानं या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाज्ला सारून संस्था मोठी करण्याचे प्रयत्न आवश्यक असल्याचं प्रतिपादनही मंत्री स्भाष देशम्ख यांनी यावेळी केलं

बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय प्रस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता तसंच सेवक यांना डॉ

रंगनाथन ग्रंथमित्र प्रस्कार प्रदान सोहळा आज पार पडला यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे विधानपरिषद सदस्य हरिभाऊ राठोड ग्रंथालय संचालक स्भाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रस्कारर्थींना रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले

राज्यस्तरीय प्रस्कारां मध्ये विभागस्तरीय कार्यकर्ता प्रस्कार नागप्र विभागातील गोंदियाचे यशवंत चौरागडे यांना प्रदान करण्यात येणार आहे विभागस्तरीय सेवक प्रस्कार नागपूर विभागातील वध्याच्या शीतल देशपांडे यांना विभागस्तरीय कार्यकर्ता प्रस्कार नागपूर विभागातील गडचिरोलीचे कै मध्कर हिरापुरे यांना तर विभागस्तरीय सेवक पुरस्कार नागपूर विभागातील गडचिरोलीचे रविंद्र समर्थ यांना प्रदान करण्यात येणार आहे

चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे सर्वाना बरोबर घेवून जाण्याचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं दादर येथील चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले वआणि सामाजिक न्याय मंत्री डॉ स्रेश खाडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी आठवले बोलत होते

अनेक स्वंयसेवी संस्था सामाजिक तसंच औद्योगिक संघटनांना वक्षलागवड करण्याची इच्छा असते त्यांच्याकडे निधी असतो परंतू त्यांच्याकडे जागा नसते त्यांचीही गरज लक्षात घेऊन संबंधित स्वंयसेवी संस्था आणि वनविभाग यांच्यात सात वर्षांसाठी त्रिपक्षीय करार केला जातो यात वन विभागाची जमीन संबंधित संस्थेला सात वर्षाकरिता वृक्षलागवडीसाठी उपलब्ध करून दिली जाते तिथं ही संस्था वृक्षलागवड करून त्यांचं संगोपन करते आणि सात वर्षांनंतर हे विकसित झालेलं वन वन विभागाकडे प्रन्हा हस्तांतरीत करते अशा पदधतीनं राज्याचं हरित क्षेत्र वाढण्यास मदत तर होतेच परंतू वृक्षलागवडीत योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनाही आनंद प्राप्त होतो ते यासाठीचा संपूर्ण खर्च उचलतात

अशा पदधतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारं महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे अशी माहिती ही वनमंत्र्यांनी दिली

या स्पर्धेतील उत्कृष्ट संकल्पनांना गौरवण्यात येणार आहे

त्याम्ळं नवसंकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन चंद्रप्रचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी केलं

जवाहर नवोदय विदयालय ही देशातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था म्हणून गणली जाते

जळगाव इथल्या घरकूल घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात राज्य सरकारनं निय्क्ती केलेले वकील अमोल सावंत यांच्याऐवजी वकील प्रवीण चव्हाण यांनाच नियुक्ती दयावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे शिक्षा झालेल्या आरोपींशी सावंत यांचे संबंध असल्याचं स्पष्ट झालं असल्यानं त्यांची निय्क्ती रद्द करावी असं अण्णा हजारे यांनी म्ख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून सामाजिक एकतेचा संदेश मिळतो तर राष्ट्रध्वजाम्ळं राष्ट्रभक्ती निर्माण होते त्याम्ळं युवकांनी मनामध्ये राष्ट्रवादहित निष्ठा जोपासून तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत क्शलतेनं करून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन अन्न आणि नागरी प्रवठा ग्राहक संरक्षण माजी सैनिक कल्याण आणि कौशल्य विकास मंत्री तथा लात्रचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्तळ्याच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते सांगली आणि परिसरातील प्रआपत्ती निवारणासाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेच्या पथकाकडे तिनशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर करण्यात आल्याचं महापालिका आय्क्त नितीन कापडणीस यांनी सांगितलं आहे सांगली जिल्ह्यात एकशे चार गावांना प्राचा तडाखा बसला आहे आज शहराचा चौफेर विकास होत आहे नागरिकांच्या स्रक्षेसाठी अग्निशमन केंद्र आणि महिलांच्या स्विधेसाठी तेजस्विनी इलेक्ट्रिक बस स्रू करण्यात येत आहे इलेक्ट्रिक बस प्रद्रषणम्क्तीच्या दृष्टीनं महत्वप्र्ण पाऊल असून शास्वत विकासातून प्रदूषण मुक्तीकडे नागपूर शहराची महत्वपूर्ण वाटचाल स्रू झाली आहे असं प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केलं जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची सभा आज नागप्रचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

पाच वर्षात प्रत्येक विभागाला मिळालेल्या निधीचे प्रत्येक विभागाने काय काम केलं याची प्स्तिका प्रदर्शित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं